सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठासमोर हे प्रकरण विचाराधीन आहे

वादग्रस्त जागेवर लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याची मागणी विविध हिंदू संघटना करत आहेत हा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आणता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे जागतिक मराठी अकादमीच्यावतीनं आयोजित शोध मराठी मनाचा हे सोळावं जागतिक मराठी संमेलन आजपासून नागप्रात आजपासून सुरु होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक आणि लेखक डॉ श्रीनिवास ठाणेदार हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत तर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत

त्यासंबंधीचा शासन निर्णय तत्काळ जारी करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा यासंबंधीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल दिले दुष्काळी परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा पाटील यांनी काल आढावा घेतला दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे मात्र या निर्णयापूर्वी घेण्यात आलेलं शुल्क या महिनाअखेरपर्यंत परत करण्याच्या सूचना संबंधित विद्यापीठांना केल्याचं पाटील यांनी सांगितलं